चार वर्षापूर्वी सरकारनं नागरी परीदृश्य बदलण्याच्या उद्देशानं काही महत्त्वपूर्ण पावलं उचलली होती त्यात प्रधानमंत्री आवास योजना स्मार्ट सिटी मिशन नविनीकरन आणि नागरी कायापालट करण्यासाठी अटल मिशन यांचा समावेश आहे या पावलांमुळे शहरी विकासाच्या नव्या टप्प्यात प्रवेश करायला मदत झालीच शिवाय कोट्यावधी लोकांच्या जीवनात परिवर्तन घडलं असं ट्विट मोदी यांनी केलं आहे या उपाययोजनांमधे विक्रमी गुंतवणूक वेग तंत्रज्ञानाचा वापर आणि जनतेचा सहभाग दिसून आला असं मोदी यांनी म्हटलंय नागरी पायाभूत सुविधा अधिक चांगल्या करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही त्यांनी दिली आहे भारत आणि अमेरिका यांच्यातली सामरिक भागिदारी आणखी मजबूत करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पीयो आजपासून भारताच्या तीन दिवसाच्या दौ यावर आहेत लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच अमेरिकेबरोबर उच्चस्तरीय चर्चा होत आहे या दौ यामधे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी ते चर्चा करतील

भारत आणि अमेरिका यांच्यातले द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या दृष्टीनं तसंच काही प्रादेशिक आणि जागतिक मुद्दयांच्या दृष्टीनं या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लोकसभेत ही माहिती दिली

राज्य सभा पोटनिवडणुकीसाठी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज गुजरातमधून भाजपाचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला

त्यासाठी ही पोटनिवडणूक होत आहे दुस या जागेसाठी भाजपानं जुगल ठाकोर यांना उमेदवारी दिली आहे

राज्यसभेच्या गुजरातमधल्या दोन जागांची पोटनिवडणूक स्वतंत्रपणे घ्यायच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध काँग्रेसनं दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे या पोटनिवडणुका झाल्यानंतर गुजरात काँग्रेस निवडणूक याचिका दाखल करू शकते असं न्यायालयानं सांगितलं

त्यावेळी ज्यांनी निर्भिडपणे आणीबाणीला सर्व शक्तीनिशी विरोध केला त्या सर्व थोर व्यक्तींना आज देश नमन करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे हुकुमशाही वृत्ती देशाच्या लोकशाही मुल्यांपुढं पराभूत झाला होता असंही मोदी यांनी म्हटलं आहे आणीबाणीची घोषणा आणि त्यानंतरच्या घडामोडी हा देशाच्या ातिहासातला काळाकुट्ट अध्याय आहे असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे देशाची घटना आणि घटनात्मक संस्था सर्वोच्च आहे हे आजच्या दिनानिमित्त लोकांनी लक्षात ठेवावं असं त्यांनी म्हटलंय गृहमंत्री अमित शहा यांनीही आणिबाणीतल्या सेनानींना आदरांजली वाहिली आहे आणीबाणीच्या काळात राजकीय स्वार्थासाठी लोकशाहीची हत्या करण्यात आली असं शहा यांनी ट्विटरवर म्हटलं आहे मुंबई पुणे ट्वतगती महामार्गावर उभारण्यात आलेल्या ट्रॉमा केअर केंद्र अल्पशा दुरुस्ती कामानंतर लवकरच सुरु केलं जाईल असं महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं हे ट्रॉमा केअर केंद्र चालवण्याचं काम एका संस्थेला देण्यात आल्याचं ते म्हणाले

अपघातात जखमी झालेल्या त्वरित वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी ट्रॉमा केअर केंद्र उभारण्यात आलं आहे

राज्यात गोवर रुबद्धी बालकांमध्यमीठ्या प्रमाणात बळावला असल्यानं सर्व लहान बालकांना या आजारावरील लस उपलब्ध करुन दख्वात यावी अशी मागणी आमदार अमीन पटस्ती कुणाल पाटील आदी सदस्यांनी लक्षवद्वी सूचनद्वीरक्रिली त्याला उत्तर दक्तिना आरोग्यमंत्र्यांनी ही माहिती दिली

उपलब्ध साठ्यामधून ग्राहकांचत्रिदुरुस्त मिटर बदलण्याची मोहिम राबवली

यासंदर्भात आमदार किसन कथोर अंदीप नाईक जितेंद्र आव्हाड आदी सदस्यांनी लक्षवद्वी सूचना उपस्थित कल्ली होती रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयानं सध्याच्या वाहनचालक परवाना प्रणालीत सुधारणा केली असून यासाठी स्मार्ट कार्ड प्रणाली सुरू करायचं ठरवलं आहे रस्ते परिवहन आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी काल राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली मंत्रालयानं संपूर्ण देशात परवान्यासाठी एकसमान पद्धती निश्वित केली असून राष्ट्रीय माहिती केंद्रानं मंत्रालयाचं एक सारथी अॅप तयार केलं असल्याची माहिती गडकरी यांनी यावेळी दिली या एपड्वारे देशभरातल्या परवाना धारकांच्या आकडेवारीसह संपूर्ण माहिती उपलब्ध होत असून बनावट परवान्यासंदर्भात तात्काळ पडताळणी करता येऊ शकेल विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज यजमान ा उलंड आणि ऑस्ट्रेलिया यांचा सामना होणार आहे लंडन िंग दुपारी तीन वाजता हा सामना सुरु होईल

गोवा मुक्ति आंदोलनातलसिमी मोहन रानड्यांचं आज सकाळी पुण्यात निधन झालं

ग्राहकांच्या तक्रारींचा वेळेत निपटारा करणं हा यामागचा उद्देश आहे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी काल तक्रार व्यवस्थापन प्रणाली सॉफ्टवेअर अॅप्सचा शुभारंभ केला या ऍपमुळे तक्रारदाराला आपल्या तक्रारीवर होत असलेल्या कारवाईबाबत माहिती मिळेल त्यामुळे पारदर्शकता वाढेल तसंच लोकपालांच्या निर्णयाविरोधातही ऑनलाईन अपिल दाखल करता येईल असं दास यांनी सांगितलं तक्रारींच्या निपटा याची स्थिती जाणून घेण्यासाठी रिझर्व्ह बँक डेरअॅक्टीव व्हाईस रिस्पॉन्स प्रणाली सुरु करण्याबाबत विचार करत आहे बँकिंग आणि अन्य वित्तीय सेवा प्रवठादारामधे ग्राहकांचा विधास कायम राखण्यावर दास यांनी भर दिला आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या कार्यकाळात अमरावतीतल्या नदी किनारी बांधण्यात आलेली सरकारी िरात पाडण्याचे आदेश मुख्यमंत्री वास एस जगनमोहन रेड्डी यांनी दिले आहेत तेलगू देसम पार्टीचे अध्यक्ष आणि सध्याचे विरोधी पक्षनेते नायडू यांच्या घराजवळ कृष्णा नदी किनारी आंध्र प्रदेश राजधानी क्षेत्र विकास प्राधिकरणानं प्रजा वेदिका हे सभागृह बांधलं होतं जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांच्या दोन दिवसीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी रेङ्डी यांनी ही घोषणा केली नियमांचं उल्लंघन आणि भ्रष्टाचार करुन हे बांधकाम झालं आहे असं ते म्हणाले राजस्थान भाजपाचे प्रदेश अध्यक्ष मदनलाल सैनी यांचं काल दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झालं

फुफ्फुसांमधे संसर्ग झाल्यामुळे त्यांच्यावर जयपूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते